अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली यंदा डाळींचं उत्पादन दोन कोटी साठ लाख टन होण्याचा अंदाज असून दहा लाख टन आयातीचा अंदाज आहे सरकारकडे यंदा एकूण तीन कोटी सात लाख टन डाळ उपलब्ध असेल त्यापैकी दोन कोटी नव्वद लाख टन डाळ लागेल शिवाय कुठंही साठेबाजी आढळली तर सरकार कडक कारवाई करेल ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार दरांवर लक्ष ठेवून आहे आणि गरजेनुसार योग्य कारवाई करेल असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पासवान यांनी सांगितलं आपला समाजाशी संबंधित सामाजिक तसंच विकासाच्या मुद्यांविषयी माहिती मिळावी यासाठी देशात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कम्युनिटी रेडिओची सोय असायला हवी असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं सातव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनात बोलत होते स्थानिक पातळीवरच्या गरजा पूर्ण करण्याच्या आजवरच्या प्रक्रियेत रेडियोच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या माहितीनं महत्वाची भूमिका बजावली आहे असंही खरे यांनी यावेळी सांगितलं रिझर्व्ह बँकनं केंद्र सरकारला एक लाख श्यहात्तर हजार कोटी रुपये लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधी म्हणून द्यायचा निर्णय घेतला आहे गेल्या आर्थिक वर्षातल्या अतिरिक्त एक लाख तेवीस हजार चारशे चौदा कोटी रुपयांच्या रकमेचा त्यात समावेश आहे तर सुधारित आर्थिक भांडवल आराखड्यानुसार निर्धारित अतिरिक्त तरतूद म्हणून बावन्न हजार सहाशे सदोतीस कोटी रुपये दिले जाणार आहेत अतिरिक्त राखीव निधी सरकारकडे इस्तांतरित करण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती या समितीच्या शिफारशी रिझर्व्ह बँकेनं स्विकारल्या असल्याचं बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे

राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या चाळीस हजार प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला जात असून बावीस लाख विध्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधे विधायक दृष्टीकोन विकसित करण्यावर भर दिला जात आहे तसंच विध्यार्थ्यांचं ज्ञान कौशल्य आणि आकलन क्षमता वाढविण्यात त्याची मदत होत आहे राज्यातलं भाजपा शिवसेना सरकार फक्त घोषणाबाजी करण्यात तरबेज असून कार्यक्रम राबवण्याबाबत मात्र त्यांची कामगिरी सुमार असल्याची टीका काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे भाजपाच्या महाजनादेश यात्रेला प्रत्यूत्तर देण्यासाठी काँप्रेसनं सुरू केलेल्या पोल खोल यात्रेप्रसंगी ते अमरावती इथं बातमीदारांशी बोलत होते सरकारनं दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली पीक कर्ज माफीची योजना शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यात अयशस्वी ठरली असल्याचं ते म्हणाले राज्य सरकारनं पाच वर्षांत केलेली एकही घोषणा पूर्ण केली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला राज्यात बेरोजगारी वाढत असून सरकार मात्र खासगी कंपन्या बांधकाम व्यावसायिकांना लाभ देत असल्याची टीकाही थोरात यांनी यावेळी केली राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात नक्की युती होणार असून माध्यमातून यांची चर्चा जरा जास्तच होते असं सांगून युती होऊन जागा वाटप एका दिवसात होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं ते काल बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते यावेळी मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातले आमदार उपस्थित होते राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत संबंधित तपास यंत्रणा चौकशी करून योग्य ती कार्यवाही करेल अस फडनवीस यांनी सांगितलं

कायम विनाअनुदानित शिक्षक आंदोलनाबाबत ते म्हणाले की यावर सरकार सकारात्मक असून लवकरच योग्य तो निर्णय होईल

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा तसंच लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं शेतकऱ्यांच्या प्रशांसाठी विजयकुमार घाडगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हे कार्यकर्ते आत्मदहन करत होते या आंदोलकांविरूद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे